जशनोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीत केमिकल रिएक्टरमध्ये बिघाड होऊन हा स्फोट झाल्याचं समजतं आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या या स्फोटामुळे परिसरातल्या अन्य सहा कंपन्यांचं नुकसान झालं तर एका कंपनीतलं एक छत कोसळ्रन सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार झाली

ते कर्ज बुडीत खात्यात गेलं फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे दीपक कोचर यांनी कर्जाऊ रकमेचा काळा पैसा वैध करण्यासाठी वापर केल्याचा संशय असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे

ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोप प्रसंगी दरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आय्ष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं देशातल्या सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश संख्या कमी होत असल्यामुळे एनईईटी नीट पर्सेंटाइल कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी हे विधेयक आणत असल्याचं नाईक यांनी सांगितलं त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची गती वाढेल तसंच शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली

यामध्ये मराठी गणित बुध्दिमत्ता सामान्य अध्ययन चालू घडामोडींसह मैदानी चाचण्यांचं सुमारे दोन महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे इच्छ्क उमदेवारांनी नाव नोंदणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद इथल्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर झाली तर हे टपाल प्रेषकांना परत पाठवण्यात येईल अशी हमी टपाल खात्यानं दिली आहे

या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर पुणे जळगाव औरंगाबाद बीड इथली वनविभागाची पथकं नेमण्यात आली होती सावरगाव भागात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अशोक थोरात यांनी दिली आहे